केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित जाती आणि जमातींमधल्या उमेदवारांना सरकारी नोकऱ्या मधल्या बढतीमध्ये आरक्षण देण्याचं जोरदार समर्थन केलं आहे

उच्च न्यायालयांमधल्या तीन न्यायमूर्तींची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली आहे

केंद्र सरकारनं जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती के एम जोसेफ मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि ओडिसा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती विनीत सरन यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली

जम्मू काश्मीरमधल्या शोपिया जिल्ह्यात दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेल्या अभियानादरम्यान झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी मारले गेले एक दहशतवादी काल रात्री मारला गेला तर चार जण आज सकाळी ठार झाले सुरक्षेच्या द्रष्टीकोनातून जिल्ह्यातली इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे या परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधमोहीम सुरु केली सनदी अधिकाऱ्यांनी देशाच्या विकासात आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीत मोलाची भूमिका बजावली असल्याचं राष्टपती रामनाथ कोंविद यांनी म्हटलं आहे

आर्थिकदृष्टया दुर्बल सामाजिक प्रतिकूलतेचा सामना करणारे तसंच राजकीयदृष्टया सक्षम नसलेल्या घटकांवर सनदी अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकालात लक्ष केंद्रीत करायला हवं असं राष्ट्रपतींनी सांगितलं भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यु आय डी ए आयनं एक आठ शून्य शून्य तीन शून्य शून्य एक नऊ चार सात हा आपला अधिकृत टोल फ्री क्रमांक नसल्याचं स्पष्ट केलं आहे एक नऊ चार सात हा अधिकृत टोल फ्री क्रमांक असून गेल्या दोन वर्षांपासून हा क्रमांक वापरात असल्याचं प्राधिकरणानं जारी केलेल्या अधिकृत वक्तव्यात म्हटलं आहे एन्ड्राईड फोनच्या संपर्क सूचीमध्ये सदर क्रमांक अगोदरपासून जतन केलेला असल्याच्या आरोपावर प्राधिकरणानं हे स्पष्टीकरण दिलं

ग्रामीण स्वच्छ भारत अभियानाचे आरोग्यविषयक लाभ जाणून घेण्यासाठी पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयानं केलेल्या विनंतीवरून हे सर्वेक्षण करण्यात आलं या सर्वेक्षणाचा अहवाल काल नवी दिल्ली इथं प्रकाशित करण्यात आला

देशातलं पहिलं क्रीडा विद्यापीठ मणिपूर इथं उभारण्याचं या विधेयकात प्रस्तावित असल्याची माहिती क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी दिली

सर्व विभागीय आय्क्त जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या द्रद्रश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते समस्येचं निराकरण करून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून द्यावा तसंच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळानं पत हमी दिलेली सर्व कर्ज प्रकरणं तातडीनं मंजूर करण्यासाठी प्रयत्न करावेत असंही त्यांनी सांगितलं औरंगाबाद सिडकोच्या मुख्य प्रशासकपदी मध्कर आर्दड यांची नियुक्ती करण्यात आली असून काल त्यांनी पदभार स्विकारला